विधिमंडळात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या अधिवेशनातील कामकाजाची रूपरेखा ठरवण्यात आली राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून तीन आठवड्यांचं कामकाज निश्वित करण्यात आलं आहे

पृण्यात बी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ससून आणि कोल्हापूर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रॉमा केअर सेंटरसाठी पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली आर्थिक दूर्वल घटकांसाठी घरं बांधण्यासाठी बारामती नगर परिषदेंतर्गत असलेल्या क्रीडांगणाच्या आरक्षणात बदलाला मान्यता देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला

प्लास्टिक बंदी प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणेला गती देण्याच्या दृष्टीकोनातून दूध संघांनी द्ध पिशव्यांचं संकलन पूर्नखरेदी किंवा पूर्नप्रक्रिया या व्यवस्थेचा आराखडा पंधरा दिवसांच्या मुदतीमध्ये सादर करावा असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल दिले प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीच्या बैठकीतते काल मंत्रालयात बोलत होते या मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकिंग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला

मंडळाच्या अध्यक्षा डॉ शकृंतला काळे यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती देताना सांगितलं की यंदाही उत्तीर्णांच्या प्रमाणात मुलींनी बाजी मारली आहे

अस्मिता राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठीची ताकद म्हणजेच अस्मिता प्लस योजना असल्याचं महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मूंडे यांनी काल सांगितलं जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या

डॉक्टर आत्महत्या मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी भक्ती मेहरे या डॉक्टरला अटक केली आहे

अंकिता खंडेलवाल आणि डॉ हेमा आहजा यांनी पायलला वारंवार धमकी दिल्याचा आणि तिला ऑपरेशन थिएटरमध्ये येऊ न दिल्याचा आरोप पायलच्या कुटुंबियांनी केला आहे व्हॉटसअप ग्रुपवरही पायलवर शेरेबाजी केली जात होती असं कुट्रंबियांचं म्हणणं आहे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीही दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाचा अहवाल मागवला असून टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे या प्रकरणातील तीन संशयित महिला डॉक्टरना निवासी डॉक्टरांच्या राज्य संघटनेनं निलंबित केलं आहे तर ब्रहन्मुंबई महानगरपालिकेनं या तिघींसह रुग्णालयाच्या प्रसुतीविभाग प्रमुख डॉ लिंग यांचा वैद्यकीय व्यवसाय परवाना निलंबित केला आहे दरम्यान तिन्ही संशयित डॉक्टरनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे आपल्याला पायलसोबत केवळ व्यावसायिक संदर्भात संभाषण होत असे असं या तिघींनी जामीन अर्जात म्हटलं आहे पोलिस स्टी गोंदिया गोंदिया पोलिस दलात काम करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे नक्षल ग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यातील पोलिसांना तणाव मुक्त जीवन जगून नोकरी करता यावी यासाठी पोलिस शिपाई अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आणि पाल्यांच्या वाढदिवसाला तसंच आई वडील किंवा स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी सुटी मिळणार आहे इथल्या पोलिसांना कुटुंबातील आनंदाच्या क्षणांमध्ये सहभागी होता येत नसल्यानं कामावर विपरीत परिणाम होत असल्याचं लक्षात घेत गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी ही सुटी द्यायला सुरुवात केली त्यामुळे पोलिस दलात आनंदाचं वातावरण आहे

सयद जमील उर्फ जमील मौलाना शेख वहीवोद्दीन मोहंमद मुसा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यक्तींची नावं आहेत राज्य वक्फ मंडळ औरंगाबादचे सहायक मुख्यकार्यकारी अधिकारी अजिज अहेमद यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे स्वाधार्गह योजना महाराष्ट्र शासनाने संकटग्रस्त पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना राज्यात कार्यान्वित केली आहे

अनेक कर्मचाऱ्यांनी अद्यापही हे प्रमाणपत्र जमा केलेलं नसल्यानं त्यांची निवृत्तीवेतनाची रक्कम अदा करता येत नाही निवृत्तीवेतनाच्या वितरणासाठी हे प्रमाणपत्र जमा करणं आवश्यक आहे नागरी सुविधा केंद्रात तसंच बँकांमध्ये हे प्रमाणपत्र उपलब्ध आहे त्यासाठी कर्मचाऱ्याने त्याचा मोबाईल क्रमांक आधारकार्ड क्रमांक आणि बचत खात्याची माहिती प्रमाणपत्रासाठीच्या अर्जावर भरून द्यायची आहे एक्हरेस्ट मत्य माऊंट एव्हरेस्टवर चढाई करताना मृत्यू झालेल्या गिर्यारोहकांच्या संख्येत अलिकडे झालेल्या वाढीला नेपाळ सरकारचं धोरण कराणीभूत ठरत असल्याचं निष्णात गियरोहकांचं म्हणणं आहे एव्हरेस्टवर जाणाऱ्या गियरोहकांची संख्या मर्यादित ठेवण्याला नेपाळचा विरोध आहे त्यामुळे तिथे गर्दी होत असून ती धोकादायक ठरत असल्याचं या गिर्यारोहकांचं मत आहे गिर्यारोहणाच्या या हंगामात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे यातील बहतांश जणांना अत्यूच्च शिखरावरील हवामानाचा त्रास झाल्याचं म्हटलं जात आहे पीटीआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे